राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे

मध्य हार्बर तसंच पश्चिम रेल्वेमार्गावरची ठप्प झालेली वाहतूक दुपारनंतर मात्र धीम्या गतीनं सुरु झाली त्यानंतर ती सुरळीत झाली आहे

मुंबईतल्या मालाड ठाण्यातल्या कल्याण पुणे आंबेगाव आणि नाशिकच्या दुर्घटनांची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जाहीर केलं

मुंबई पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उद्यापर्यंत मुसळधार पाऊस होईल असा शिरा हवामान विभागानं दिला आहे

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीनं केंद्रसरकारने सक्षम गटाची स्थापना केली आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली आंतरमंत्रालय समितीचा अहवाल गेल्या स्पटेंबरमधे मिळाला असून त्यात बाजारपेठा हमीभाव गुंतवणूक कमी करणे अशा मुद्यांवर भर देण्यात आला आहे युरियाच्या आयात कमी करण्याच्या उद्देशानं केंद्रसरकार बंद पडलेले पाच खत कारखाने पुन्हा सुरु करणार आहे लोकसभेत दिलेल्या लिखीत उत्तरात केंद्रीय खत आणि रसायन मंत्री सदानंद गौडा यांनी सांगितलं की यात ओदिशातला तालचेरी आंध्रप्रदेशमधला रामगुंडम गौरखपूर आणि सिंद्री श्रिले भारतीय खत महामंडळाचे प्रकल्प तसंच बिहारमधल्या हिंदूस्तान खत महामंडळाचा प्रकल्प यांचा समावेश आहे

लोकसभेत यापूर्वीच हे विधेयक मंजूर केलं होतं

अमेरिकेच्या सिनेटने एका विधेयकाला मंजुरी दिली आहे या विधेयकातल्या तरतुदीनुसार भारताला अमेरिकेच्या नाटो संघटनेत सहभागी असलेल्या देशांबरोबरच आयल आणि दक्षिण कोरियासारख्या देशांप्रमाणेपरस्पर सुरक्षाविषयक सहकार्य वाढवता येईल सिनेटमध्ये मागच्या आठवड्यातच हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता

अमेरिकन सिनेटच्या दोन्ही सदनांमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर याच महिन्यात या विधेयकावर स्वाक्षरी होणं अपेक्षित आहे

आज राज्यसभेत शून्य प्रहरात यासंबंधी उत्तर देताना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री थावरचंद गेहलोत म्हणाले की अशाप्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकार संसदेला असून त्याची विशिष्ट प्रक्रिया आहे

बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर आज या याचिकेवर सुनावणी झाली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तेलंगणामधून तर पक्षाचे अन्य नेते देशाच्या विविध भागातून या मोहिमेची प्रारंभ करतील संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली

या संस्थेच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त करुन अशा कामासाठी सातत्यपूर्ण आर्थिक सहाय्य उपलब्ध होणं गरजेचं असल्याचं भारतानं म्हटलं आहे देशाची निर्यात वाढवण्याच्या दृष्टीनं विपणनाकरता विशेष निधी उपलब्ध करुन द्यावा कंपनी कर कमी करावा संशोधन आणि विकासावरच्या गुंतवणूकीवरचा कर कमी करावा वाणिज्य मंत्रालयासाठी जादा तरतूद करावी अशा विविध मागण्या भारतीय निर्यातक संघटनेच्या महासंघानं केल्या आहेत

सलामीवीर रोहित शर्मा आणि के एल राहुल या जोडीनं तुफान फटकेबाजी करत भारताच्या डावाला आकार दिला